मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी घटनापीठाकडे सोपवण्याची राज्यसरकारची सर्वोच्च न्यायालयात मागणी पुढील सुनावणी येत्या

हर्षवर्धन यांची माहिती आँक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इस्निट्युट यांनी संयुकपणे तयार केलेल्या लसीच्या दुस या टप्प्याची चाचणी पुणे इथल्या भारती

कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी यापूर्वीच नियमित नियमांपेक्षा अडीच पट भरपाई देण्यात आली आहे त्यापूर्वी झालेली क्यार आणि महा ही चक्रीवादळं तसंच करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर नवं पक्रेज जाहीर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून कैलास जाधव यांची नाशिकये आयुक्त म्हणून पदभार स्विकारणार असून सध्याचे आयुक्त राधाकृष्म गमे यांची बदली करण्यात आली आहे

पाटील हे आता सिडकोये कार्यकारी संचालक म्हणून काम पाहणार असून अविनाश दखणे यांच्यावर परिहवन आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे रामस्वामी यांच्यावर मुंबईच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनघी जबाबदारी राहणार असून राधाकृष्णनन बी हे आता नागपूरचे आयुक्त असतील नागपूरचे सध्याचे आयुक तुकाराम मुंडे यांची बदली महाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सचिव म्हणून मुंबईत करण्यात आली आहे

डांगे यांची बदली संघालक भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे इथं करण्यात आली आहे तर लोकेश चंद्र यांची नियुक्ती जलसंपदा विभागाचे प्रधान सधिव म्हणून करण्यात आली आहे अंशु सिन्हा यांची बदली कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या सधिव म्हणून करण्यात आली असून दिपा मुधोळ यांची नियुक्ती प्रकल्प व्यवस्थापक जलस्वराज्य प्रकल्प नवी मुंबईत करण्यात आली आहे

बी मिसाळ यांच्याकडे विभागीय आयुक्त कोकण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे राज्यांना देण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवाकराच्या परताव्यासंदर्भात आज देशातल्या विविध विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा केली वस्तू आणि सेवाकरातला परतावा राज्यांना द्यायला केंद्र सरकारनं दिलेला नकार म्हणजे मोदी सरकारनं लोकांची केलेली फसवणूक असल्याचं मत यावेळी मांडण्यात आलं या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे पश्चिम बंगालच्या ममता बँनर्जी झारखंडघे हेमंत सोरेन पंजाबधे अमरिंदर सिंग आणि राजस्थानये अशोक गेहलोत आदी मुख्यमंत्री सहभागी झाले होते विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांनी केंद्राकडून त्यांचे अधिकारांसाठी एकत्र आलं पाहिजे असं सोनिया गांधींनी या बैठकीला संबोधित करताना सांगितलं आपण संघर्ष करायचा की घाबरून राहायचं हे आपल्याला आता ठरवायला पाहिजे असं मत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं राष्ट्रीय शिक्षण धोरण हे वैद्यानिक दृष्टीकोन आणि धर्मनिरपेक्ष विचारांना मागे नेणारं आहे असंही सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षा आणि संयुक्त चाचणी परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी उपस्थितांना दिला मराठा आरक्षण प्रकरण घटना पिठाकडे वर्ग करावं ही राज्य सरकारची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहोतगी यांनी आज भक्कमपणे मांडली आता पुढची सुनावणी शुक्रवारी होणार असून त्यावेळी परमजीत सिंग हे राज्य सरकारची बाजू मांडणार आहेत अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितिचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनांच्या कामगिरीत नाशिक शहरानं देशातील शंभर शहरांमध्ये पंधरावा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे याविषयी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली

परभणी जिल्ह्यासह राज्यातील काही धोरणात्मक निर्णयात राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी पदोपदी सुरू केलेल्या एकतर्फी हस्तक्षेपाबद्दल तीव्र घिंता व्यक्त करत शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना आज पाठवला आणि तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रवादीच्या एकतर्फी निर्णय प्रक्रियेविरुद्ध श्रेष्ठींनी तातडीनं दखल घ्यावी असंही त्यांनी या राजिनामापत्रात म्हटलं आहे मात्र या संदर्भात राष्ट्रवादीये नेते जयंत पाटील आणि शिवसेना नेते याबाबत चर्चा करून तोडगा काढतील असं शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सांगितलं

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या गाड्या पंधरा वर्ष जुन्या आहेत

ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्षम्यांचा सण आज राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे अनुराधा नक्षत्रावर गौरींचे काल घरोघरी आवाहन करण्यात आले माहेरवाशीण असलेल्या या देवतेघी काल अनेक घरात स्थापना करण्यात आली असून आज त्यांचे पूजन केले जाते कोकणात गौर पूजन या नावाने ही पूजा केली जात असून विदर्भ मराठवाङ्यासह अनेक ठिकाणी महालक्ष्मी या नावाने हे पूजन केले जाते कोकणात गोडा धोडाचा आणि काही ठिकाणी या गौरींना समिष जेवणाचा बेत केला जातो तर विदर्भात या दिवशी ज्वारीची आंबिल वडे गुळवणी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आज ज्येष्ठा गौरींचे घरोघरी उत्साहात विधिवत पूजन करण्यात येत आहे जेईई आणि नीटच्या परीक्षा पुढे ढकलल्या तर विध्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होईल त्यामुळे या परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी दिल्लीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे संघालक व्ही रामगोपाल राव यांनी केली आहे दरम्यान कोरोनाचं सावट अजून टळलेलं नाही त्यामुळे या परीक्षा काही महीने पुढे ढकलाव्यात अशी मागणी केंद्र सरकारकडे करावी म्हणून सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे औँक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इस्निट्युट यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या कोविशील्ड या लसीची मानवी चाचणी भारती हाँस्पिटलमध्ये करण्यात आली पहिल्या पाच नागरिकांना ही लस देण्याआधी त्याच्यातील अँटीबाँडीची चाघणी करण्यात आली तसंच त्याच्या इतर चाचण्या घेतल्यानंतर त्यांना ही लस देण्यात आली ही चाचणी भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेच्या अंतर्गत करण्यात येत आहे या लसीच्या मानवावर होणा या विविध परिणामाघी माहिती वेळोवेळी घेतली जाणार आहे यावेळी साधारणपणे दोन डोस दिले जाणार असून यातुन जो काही निष्कर्ष येईल तो केंद्र सरकारला कळवला जाणार आहे पूर्ण चाघणी होऊन बाजारात लस येण्यासाठी किमान पाच महिने लागणार आहेत

राजस्थान इथं कोरोना रुग्णालयाचं उद्घाटन केल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली

अमरावती विद्यापीठानंतर आता डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातही कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू झाली आहे जिल्ह्याघ्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज या प्रयोगशाळेचं उद्धघाटन झालं कोरोना पॉंझिटीव्ह रुग्ण दाखल करून घेताना खासगी रुग्णालयांना अनामत रक्कम मागता येणार नाही असं सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी सांगितलं अशी अमानत रक्कम मागणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले कोरोना प्रादुर्भावामुळे केलेल्या टाळेबंदीच्या काळात कर्जांचे हप्ते न भरल्यामुळे लागू होणारं व्याजावरचं व्याज तात्पुरतं स्थगित करण्याबाबत केंद्र सरकारनं आपली भूमिका एका आठवड्यात स्पष्ट करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले न्यायामूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षते खालच्या पीठानं हा निर्णय दिला आहे आपात्कालीन व्यवस्थापन कायद्यान्वये सरकारला पुरेसे अधिकार असतानाही सरकार स्वतः निर्णय घेण्याऐवजी रिझर्व बॅंकेला पुढे करुन आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत नसल्याचं मत खंडपीठानं व्यक्त केलं सॅलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे एक आठवड्याचा वेळ मागितला ज्याला न्यायालयानं मंजूरी दिली

कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्या तसंच महाविद्यालयं बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांकडून घेतलेलं परीक्षा शुल्क परत करुन विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन देण्यासाठी वेळ मागितला मात्र सत्तार यांनी भेट नाकारल्यानं परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला

वाशिम जिल्ह्यात गेले दोन आठवडे संततधार पावसा नंतर गेल्या चार दिवसापासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळे खरीप हंगामातला मुग बाजारात यायला सुरुवात झाली आहे या वर्षी सततच्या पावसामुळे मुगाच्या उत्पादनात प्रचंड घसरण झाली आहे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुगाला तीन हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे

धरणातून होणारा विसर्ग सध्या पूर्ण बंद करण्यात आला आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे